पहिले राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातले दोन स्टार्टअप पुरस्काराचे मानकरी

ऑक्टोबर ते डिसेंबर हा देशातला सण उत्सवांचा काळ असून या काळात धार्मिक कार्यक्रम जत्रा प्रदर्शनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात त्यामुळे कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचं कोटेकोर पालन होणं आवश्यक आहे

स्थानिक प्रशासनानं अशा कार्यक्रमांसाठी योग्य जागा निश्चित करुन तिथे कोविड नियमांचं पालन करण्याची व्यवस्था करावी मिरवणूकांमध्ये मर्यादित संख्येपेक्षा जास्त लोकांनी जमू नये याची दक्षता घ्यावी बरेच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी उपाययोजना करावी प्रतिबंधात्मक क्षेत्रात सार्वजनिक उत्सवांना परवानगी देऊ नये तिथल्या नागरिकांनी घरीच उत्सव साजरा करावा नियमांचं पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासारख्या सूचनांचा या नियमावलीत समावेश आहे

गोयल पहिल्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कारांत महाराष्ट्रातल्या दोन स्टार्टअपनी आपापल्या श्रेणीत प्रस्कार पटकावले आहेत नागरी सेवांच्या श्रेणीमध्ये मुंबईतल्या तरल टेक सोल्यूशन्सला तर आरोग्य सेवेसाठी मुंबईच्याच वेल्दी थेरपीस्टनं हा पुरस्कार पटकावला आहे पुरस्कारासाठी कर्नाटक खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या प्रवेशिका महाराष्ट्रातून आल्या होत्या

या पुरस्कारांमुळे स्टार्ट अपद्वारे नवकल्पनांना आकार देणाऱ्या तरुण उद्योजकांचा उत्साह वाढेल असं गोयल यावेळी म्हणाले

भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्ट अप उद्योग असलेला देश आहे

या तीन विधेयकांवरून काही विरोधी पक्षांनी काहूर उठवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे

आता या तीन विधेयकांमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे जाणून न घेताच त्यांचा या विधेयकांना आंधळा विरोध स्रु आहे असा आरोप दानवे यांनी केला तसंच कायद्यातल्या शेतकरी हिताच्या तरतुदीही स्पष्ट केल्या

गरज भासली तर या तरतूर्दीविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोठं आंदोलन उभं करण्याचा इशाराही भारतीय मजदूर संघानं काल एका निवेदनाद्वारे दिला

नव्या कामगार कायद्यातल्या औद्योगिक संबंधाविषयीच्या काही तरतुदी तसंच कामगारांची व्यावसायिक सुरक्षितता आणि आरोग्यविषयक तरतुदींना या संघटनेनं आक्षेप घेतला आहे

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालूक्यात या योजनेमुळे निर्माण झालेल्या प्रकाशवाटेचा हा वृत्तांत

तिथल्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होणार आहे

खंडाळीला पूर्वी उजना आणि अंदोरी उपकेंद्रातून वीज पुरवठा होत होता आता खंडाळी इथे उपकेंद्र कार्यान्वित केल्यामुळेघरगुती व्यापारी औघोगिकपाणी पुरवठा कृषीपंप पथदिवे यासाठी योग्य दाबानं वीज प्रवठा होऊ शकेल

मुंबई मनपा मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समिती सभापतीपदा पाठोपाठ काल ब्रहन्मुंबई विद्युत प्रवठा आणि वाहतूक अर्थात बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीतही कॉंग्रेस उमेदवारानं माघार घेतली त्यामुळे शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाला अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे भाजपाकडून प्रकाश गंगाधरे तर काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अर्ज भरला होता रवी राजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रवीण शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्यात थेट लढत झाली यात सेनेच्या प्रवीण शिंदे यांनी बाजी मारली

दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली

शिर्के यांची निय्क्ती पाच वर्षांसाठी केली आहे

शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसंच पीएच डी मिळवली असून त्यांना अध्यापन संशोधन तसंच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जवळपास अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत

एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सामंत यांनी अंतिम वर्ष परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

या महाविद्यालयाला वैभवशाली इतिहास आहे प्रातत्व क्षेत्रात या संस्थेचं भरीव योगदान आहे त्यामुळे डेक्कन कॉलेजला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी हवं ते सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी यावेळी बोलताना सांगितलं द्वी शताब्दी निमित्त डेक्कन कॉलेजचा गौरवशाली इतिहास उलगडणारा हा वृत्तांत

भारतातली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी शिक्षण संस्था आहे सुरुवातीला हिंदू कॉलेज म्हणून स्थापन झालेली संस्थेला नंतर पूना कॉलेज म्हणून ओळखलं जाऊ लागले

तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या पुढाकारानं ही संस्था सुरु झाली

या वैभवशाली संस्थेत लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर इतिहासाचार्य वि का राजवाडे गुरुदेव रानडे डॉ द्वारकानाथ कोटणीस आदी दिग्गजांनी शिक्षण घेतलं आहे

पुरातत्व भाषाविज्ञान संस्कृती आणि इतिहास विषयातील संशोधनात या संस्थेचा मोठा वाटा आहे

त्यामुळे लोहगाव विमानतळावरून पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळेत विमान उड्डाण करणार नाहीत तसंच रात्रीच्यावेळी कोणतंही विमान विमानतळावर उतरणार नाही मात्र दिवसभर सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विमानतळावरून विमानं लँन्डींग आणि टेकऑफ करतील अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंह यांनी काल दिली खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते लोहगाव विमानतळावरून कार्गो वाहतूक सुरू झाली तर भविष्यात प्ण्यातून कोरोनाची लस देशभर पाठवण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो

निधी उपलब्ध होताच या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला प्रारंभ होईल असं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं पुरंदरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी विमानतळासाठी पर्यायी जागा सुचवली होती मात्र जुन्या जागेचं सर्वेक्षण आणि अन्य परवानग्या झाल्या असल्यानं ती प्रक्रिया पुन्हा राबवणं शक्य नाही हे लक्षात घेऊनच पूर्वीचीच जागा निश्चित केली गेली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रत्येक महामार्गावरचे पथकर नाके महत्त्वाचे हॉटेल धाबे या ठिकाणी जेव्हा ट्रक थांबतात त्यावेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधतात वाहनं सावकाश चालवा अपघात टाळा मद्यप्राशन करून वाहन चालवू नका सुरक्षा आणि वाहतूक नियम पाळा अशा सूचना देतात राज्यभरात ही मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ भूषणक्मार उपाध्याय यांनी काल सोलापुरात दिली स्मार्ट सिटी सोलापूर सोलाप्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या अनेक कामाची मुदत संपत आल्यानं मुदतीत काम करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत

दिवस रात्र काम करून वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदाराना दिल्याचं ढेंगळे पाटील यांनी सांगितलं जिल्हा बँक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईला सुरवात झाली आहे बँकेचे प्राधिकृत अधिकारी आणि जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बँकेच्या सभेत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले गैरव्यवहार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आलं तर इतर काही कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली

या पट्टयाचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही उत्तरेतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून आणि बंगालच्या उपसागरावरच्या हवामानाच्या हालचालीमुळे राज्यातलं पाऊसमान परवापासून वाढू लागेल आज मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता आहे

आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार